करण्यात आलं

द्ष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून द्ष्काळी सवलती लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नागप्रात थाटात सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक प्रतिष्ठेचा सेऊल शांती प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांना हा प्रस्कार मिळाला आहे

भारताच्या विकासाचं महत्व केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचंही मोदी म्हणाले सेऊल शांती प्रस्कार प्रतिष्ठाननं सेऊलमध्ये आयोजित शानदार समारंभात मोदी यांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मोदी यांना सन्मानित करतांना प्रस्कार समितीनं म्हटलं की त्यांनी भारत आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकास तसंच गरीब आणि श्रीमंत यांच्यातली सामाजिक आणि विषमता कमी करण्यासाठी मोदीनॉमिक्स स्रू करण्याचं मोलाचं कार्य केलं आहे मोदी यांचं जीवन आणि त्यांच्या कामगिरीवर एक लघ्पटही यावेळी दाखवण्यात आला या प्रस्काराची राशी एक कोटी तीस लाख रूपए आपण नमामी गंगे योजनेला देणार असल्याची घोषणाही मोदी यांनी यावेळी केली दहशतवादावर बोलण्यापेक्षा एकत्रित कारवाई करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे सेऊल इथं दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई इन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ते संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी माहिती प्रसारण स्टार्ट अप स्रक्षा आदी क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सहा सामंजस्य करार करण्यात आले

राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना बजावलेल्या या नोटीसमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांच्या स्रक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत जमावादवारे मारहाणीच्या घटनांसंदर्भात स्थापन स्काणू अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालावं केंद्रीय गृह मंत्रालयानं या स्काण् अधिकाऱ्यांची परेशी प्रसिद्धी करावीजेणेकरून पीडित विदयार्थ्यांना या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे काश्मीरमध्ये प्लवामा इथं झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा संय्क्त राष्ट्रांच्या स्रक्षा परिषदेनं निषेध केला आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत परिषदेनं अशा नींदनीय हल्ल्यातल्या दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय सम्दायानं भारताला सहकार्य करावं असं आवाहनही स्रक्षा परिषदेनं केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या दिव्यांग मतदारांसाठी वाहत्कीची विशेष सोय केली जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त म्ख्य निवडण्क अधिकारी दिलीप शिंदे यांदी दिली आहे ही सेवा प्र्णपणे मोफत असेल या सेवेकरता येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोग पी डब्ल्यू डी हे मोबाईल एप लांच करणार आहे डिजिटल इंडिया उपक्रमाकडे माहिती तंत्रज्ञान आणि प्रशासनापलीकडे पाहिले पाहिजे सर्वसामान्य माणसाला सक्षम करण्याच्या उद्देशानं सरकारनं हा उपक्रम सुरु केला अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत डिजिटल इंडिया प्रस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते देशात डिजिटल प्रशासनाचं य्ग आणण्याचं एन आय सी चे प्रयत्न अत्यंत महत्वाचे ठरले असल्याचं ते म्हणाले माहिती विश्लेषणाचं केंद्र होण्याची पूर्ण क्षमता भारताकडे आहे कृषी क्षेत्र आणि सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षण अधिक प्रगत कसं करता येईल यासाठी अल्प खर्चातील तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यनिगा वापराबाबत एन आय सी नं काम करावं अशा सूचना प्रसाद यांनी केल्यात

या गावांमध्ये द्ष्काळ उपाय योजनांच्या आठ सवलती देण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि प्नर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली यासंबंधीचा सरकार निर्णय आज लागू करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं

मी

मी

या गावांमध्येही आठ उपाय योजना राबविण्यास स्रूवात करण्यात आली आहे

ओ

ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एपवर नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन राहणार आहे राज्यपाल चेन्नामनेनी विदयासागर राव अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभाग़हांना संबोधित करतील

महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्तळ्याजवळ नटेश्वराच्या मूर्तीचे पूजन करून नाट्यदिंडीला थाटात स्रुवात झाली

स्प्रसिद्ध नाट्य लेखक महेश एलक्ंचवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे

दरम्यान या उत्साहाच्या वातावरणात रेशिमबाग मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य प्रुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर उद्घाटनाचा औपचारिक सोहळा होत आहे यावेळी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नंदा जिचकार तसंच संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार प्राम्ख्यानं उपस्थित आहेत

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित राहतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत

संमेलनातील नियोजित संत्रं रेशिमबाग मैदानातील दिवंगत पुरूषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर पार पडेल कालीदास समारोह आयोजन समिती दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संय्क्त विद्यमानं रामटेक इथल्या नेहरू मैदानावर कालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सव आणि आदिवासी संस्कृती पर्वाचं आयोजन करण्यात आला आहे या द्वि दिवसीय समारोहाचं उद्घाटन उद्या सायंकाळी सहा वाजता ऊर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला कृपाल त्माने मल्लिकार्ज्न रेड़डी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन म्दगल प्राम्ख्यानं उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात ग्जरात मध्य प्रदेश छत्तीसगढ आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांतर्फे विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल करण्यात आल्यामुळं पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीनं घेण्यात येणार असून या प्रक्रियेत उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलावण्यात येणार असल्यानं भरती प्रक्रिया दीर्घकाळ स्रू न राहाता जलद गतीनं पार पडेल त्याम्ळं जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावं लागणार नाही भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल अशी माहिती पोलीस स्त्रांकडून देण्यात आली

सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा लाभ वाटप सोहळा भंडारा शहर पाणीप्रवठा योजनेचा भूमिपूजन आणि महिला तसंच ज्येष्ठ नागरिक आरोग्य निदान शिबीराच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते लोकांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता औदयोगिक क्षेत्रात आहे त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्याचं राज्यानं ठरविलं आहे राज्याच्या प्रयत्नांमुळे आज सर्वाधिक रोजगार निर्मिती औद्योगिक क्षेत्रातून झाली असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी केलं आज अमरावती इथल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात नव्या उद्योग भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते इंग्लंड आणि भारत महिला किक्रेट संघांच्या एक दिवसीय मालिकेला आजपासून मुंबईत स्रुवात झाली